राम मंदिर प्रश्नावर सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अध्यादेश आणण्यात येईल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन

मुंबईतील आगीत दहा जणांचे प्राण वाचवणाऱ्या र्मिद्दरामेश्वर हुमानाबादे यांचा एक लाख रूपये पारितोषिक देऊन सत्कार

नागपूर मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यास मंजुरी राम मंदिर प्रश्नावर सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अध्यादेश आणण्यात येईल असं प्रतिपादन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं एएनआय या खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते राम मंदिरच्या मुद्यावर काँग्रेसचे वकील जाणूनबूजून दिरंगाई करत असल्याचा आरोप त्यांनी केला त्यामुळं या खटल्याची सुनावणी संथ गतीनं होत असल्याचंही ते म्हणाले दरम्यान सर्जिकल स्ट्राईक करूनही पाकिस्तानच्या वागणुकीत बदल नसल्याचंही प्रतिपादन त्यांनी यावेळी केलं

रिझर्व्ह बँकेतर्फे काल सहामाही वित्तीय स्थैर्य अहवाल प्रकाशित करण्यात आला सरकारी बँकाच्या संचालनात सुधारणेची गरज असल्याचं रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी म्हटलं आहे बँक क्षेत्रातील अकार्यक्षम भांडवल कमी होत असल्यानं या क्षेत्रासाठी पुर्नप्राप्तीसाठी वाटचाल सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं

एस टी

याच निर्णयाच्या अंतर्गत संगीत विषयक प्रस्तके डब्बाबंद भाज्या आणि जनधन योजनेतील बचत खात्यांना कराच्या कक्षेतून वगळण्यात आलं आहे

एस टी

संरक्षण संशोधन विकास संस्था म्हणजेच डीआरडीओचा स्थापना दिवस आज साजरा केला जात आहे

आपला देश आज क्षेपणास्त्रांसह इतर अनेक संरक्षण साधनांनी स्वयंपूर्ण असल्याचं संरक्षण संशोधन विकास संस्थेचे अध्यक्ष डॉ

सतीश रेइडी यांनी म्हटलं आहे विकसित देशाच्या आध्रनिक संरक्षण प्रणालीप्रमाणेच भारतासाठीही प्रगत आणि अत्याध्रनिक संरक्षण प्रणालीची आवश्यकता असल्याचंही डॉ रेइडी यांनी यावेळी नमूद केलं सामाजिक न्याय र्वभागाच्या अधिपत्याखालोल महाराष्ट्र राज्य अपंग र्वित्त र्आण र्वकास महामंडळ संत रोहदास चर्माद्योग आर्ाण चमकार र्वकास महामंडळ सार्ाहत्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे र्ववकास महामंडळ आर्ाण महात्मा फुले मागासवग ावकास महामंडळ या चार महामंडळाना राष्ट्रीय महामंडळाकड्रन कज स्वरुपात ानधी ामळण्यासाठां शासन हमी देण्यास आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकांत मान्यता देण्यात आलो

म्रख्यमंत्री देवद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाला र्आलकडेच झालेल्या बैठकोंत सामाजिक न्याय आर्गाण र्विशेष सहाय र्विभागाच्या र्आधपत्याखालोल महामंडळांना राष्ट्रीय महामंडळाकडून कज स्वरुपात ांनधी र्मिळण्यासाठां शासन हमी देण्याचा प्रस्ताव सादर करण्याचे निदश देण्यात आले होते

आगीनं रौद्र रूप धारण केलेयाप्रसंगी साहस आर्ाण समयसूचकतेचा परारचय देत फूड डिलेव्हरी बॉयर्सिद्दरामेश्वर हमानाबादे यांनी आगीत सापडलेल्या लोकांना मदतीचा हात र्यादला

नागपूर शहर स्वच्छ शहर हा संकल्प घेऊनच नव्या वषात टोम मनपा काय करणार आहे स्वच्छ भारत अर्भभयानात लोकसहभाग अर्धिर्काधिक असावा यादृष्टीने मनपाचे काय सुरू आहे याला बळ देत यंदा स्वच्छतेच्या यादीत नागपूर अग्रक्रमावर असावे या संकल्पासह नागपूर शहरात जी र्वावध र्यावकासकामे सुरू आहेत जे नवनवे प्रकल्प प्रस्तार्वत आहे या प्रकल्पांना गती देण्याचा संकल्प महापौर नंदा जिचकार यांनी नववषाच्या र्नामत्तानं केला असून सव नार्गारकांना नववषाच्या शूभेच्या दिल्या आहेत

नागप्र शहराचा मध्यभाग आणि उपनगरांना जोडणाऱ्या महत्वाच्या नागप्र मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत मंजुरी दिली आज महामेट्रोच्या वतीनं नागपूर मेट्रो टप्पा दोनचं सादरीकरण मुख्यमंत्री फडणवीस यांच्या समोर सादर करण्यात आलं यावेळी उर्जा मंत्री तसंच नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे खासदार कृपाल तुमाने आमदार सुधीर पारवे आदी उपस्थित होते

त्यामध्ये केंद्र आणि राज्य सरकारचा हिस्साही असणार आहे

आज नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची बैठकही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात संपन्न झाली यावेळी प्राधिकरणाच्या महानगर आयुक्त शीतल उगले यांनी विकास कामांची माहिती दिली

तसंच र्विमा नसलेलं र्किंवा र्विम्याची मुदत संपेलेलं वाहन रस्त्यावर उतरवल्यास अशा वाहनावर तात्पुरत्या जप्तीची कारवाई करण्याचा निणयहां कालच्या बैठकोंत घेण्यात आल्याची मार्ाहती राज्याचे र्पारवहन मंत्री आर्ाण रस्ता सुरक्षा र्पारषदेचे अध्यक्ष र्दिवाकर रावते यांनी र्दिलो

अनेक अपघात हे वाहनचालकांनी दारुच्या नशेत वाहनं चार्लावल्यानं होत असल्याचं र्वावध अहवालातून निष्पन्न झालं आहे हे रोखण्यासाठी आरटीओ र्आण वाहतूक पोलोसांमाफत संध्या मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात येत आहे

त्यातील बहृतांश कारवाया ह्या दारु र्पिऊन वाहन चार्लावल्याप्रकरणी आहेत

पावसामु त्यांच्या शासकोय र्मनवासस्थानाच्या आवारातील र्णभंत खालो कोसळलो होती त्यानंतर सुरक्षा भंतीचं बांधकाम प्रन्हा करण्यात आलं